या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत गुरु शिष्य परंपरा हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्यं असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे शिक्षकांनी आर्थिक दुर्बल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधताना बोलत होते शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधे सुसंवाद निर्माण करावा असं ते म्हणाले

राज्यात प्रत्येक महसूल विभागात दिव्यांगांसाठी एक विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन होणार आहे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी काल मुंबईत ही घोषणा केली

परदेशी चलन बाजारात आज रुपया सावरला